त्या पार्श्वभ्मीवर अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध घालण्यात आले आहेत औरंगाबाद जिल्ह्यात आज आणि उद्या कडक बंद पाळण्यात येत आहे या टाळेबंदीत नागरिक स्वयंस्फूतीनं सहभागी झाले असून वाढता कोविड संसर्ग कमी होण्यास आणि त्यावर मात करण्यात आपण सशस्वी होवू असा विश्वास पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी व्यक्त केला गुप्ता यांच्यासह जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि महापालिका प्रशासक आस्तिक्कुमार पांडेय यांनी शहरातल्या विविध भागात फिरुन टाळेबंदीचा आढावा घेतला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते रस्त्यावर नागरीकांची वर्दळ नसून प्रतिबंधात्मक नियमांचं नागरिक पालन करत असल्यानं पोलिस आय्क्तांनी नागरिकांचे आभार मानले परभणी जिल्ह्यातही सोमवार सकाळपर्यंत संचारबंदी लागू झाली आहे महानगरपालिका हद्द आणि लगतचा पाच किलोमीटरचा परिसर सर्व नगरपालिका नगर पंचायती आणि त्यालगतच्या तीन किलोमीटर परिसरात ही संचारबंदी लागू आहे दवाखाने औषधी दुकाने तसंच परीक्षाथ्यांना या संचारबंदी दरम्यान सूट राहणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या पत्रकात नमूद आहे

जिल्हा तसंच शहरातील सर्व शिकवणी वर्ग या काळात बंद राहतील औषधी दकानं वगळता इतर सर्व दकानं सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेदरम्यान सुरू ठेवण्यात येतील प्णे आणि परिसरातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत पुण्यातील हॉटेल्स रेस्टॉरंट बार तसंच नाट्य चित्रपट गृह आणि मॉल्स आता रात्री दहा वाजता बंद होतील

या कालावधीत बससेवा वैद्यकीय सेवा द्ध विक्री शासकीय कार्यालय बँका आणि वित्तीय सेवा पेट्रोल पंप सुरू असतील भंडारा जिल्ह्यातही आजपासून रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे

देशात सध्या दोन लाख दोन हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत

नीट परिक्षेशी संबंधित सर्व माहिती लवकरच उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचं राष्ट्रीय परिक्षा मंडळानं सांगितलं आहे

मराठा आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयातील सूनावणीसंदर्भात मराठा समाजातल्या विविध संघटनांच्या समन्वयकांशी मुख्यमंत्र्यांनी काल द्रद्रश्य प्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते आरक्षणासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ भक्कमपणे शासनाची बाजू मांडत आहेत ज्या खासगी याचिकाकर्त्यांना आपले म्हणणे मांडायचे आहे त्यांनी शासनाबरोबर टीमवर्क पद्धतीनं एकेक मुद्दा मांडून समर्थनार्थ आवश्यक प्रावे सादर करावेत असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोठे फरार होता

जगदीश कदम यांनी लिहिलेल्या गांधी समजून घेताना या प्स्तकाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा सह्याद्री साहित्य प्रस्कार जाहीर झाला आहे रोख रक्कम सन्मान चिन्ह शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे